राष्ट्रप्रुषांच्या कार्याकडे निकोप द्रष्टीनं पाहण्याची आवश्यकता असल्याचं औरंगाबाद इथल्या कर्करोग उपचार रुग्णालयाचे प्रमुख डॉ अरविंद गायकवाड यांनी म्हटलं आहे

बाबासाहेबांनी समाजातल्या विविध घटकांसाठी केलेल्या कार्याचा त्यांनी धावता आढावा घेतला केंद्रप्रमुख अजय सुरवाडे वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांच्यासह आकाशवाणी केंद्रातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पृष्पांजली अर्पण केली बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ब्लढाणा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

नाशिक इथं बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी होत आहे

निवडणूक कामकाज प्रशिक्षणासह निवडणुकीशी संबंधित कर्तव्यासाठी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपलं घर किंवा कार्यालयातून बाहेर पडल्यापासून कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे

विकसित देशांतील आर्थिक मंदी आणि देशात येणाऱ्या निवडणुकीत स्थीर सरकार येण्याचा विश्वासाच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक होत असल्याचं मत भांडवल बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे

उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवळे इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला दोन दिवस उलटल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आग्नोप करत या प्रकरणी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते